असं असलं तरी सध्या दररोजच्या नवीन बाधितांची संख्या दररोज बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे

मजर रूथलांतर विविध राज्यातून आपापल्या मूळ गावी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वेनं कोणत्याही प्रकारचं भाडं आकारलेलं नाही असं स्पष्टीकरण काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं राज्य सरकारांनी केलेल्या विनंतीनुसार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या

प्रत्येक मजुराची वैद्यकीय तपासणी करूनच परवानगी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

त्याच बरोबर काही भागात निर्बंध शिथिलही करण्यात आले मात्र दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेत नागरिकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली देशात कोरोना संक्रमणाचा नवीन टप्पा सुरु होत असून या कालावधीत चेहऱ्यावर मास्क आणि सुरक्षित अंतर बाळगण्यासारखे उपाय अनिवार्यपणे अवलंबण गरजेचं आहे अन्यथा आतापर्यंत केलेले सर्व उपाय व्यर्थ जाण्याची शक्यता असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालायानं दिला आहे मद्य विक्री बंदी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रात मद्यविक्रीला तसंच काही द्कानं उघडण्यासाठी राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली सोलापूर औरंगाबाद जालना बुलडाणा आणि अमरावती जिल्हा प्रशासनानं मात्र जिल्ह्यात मद्य विक्री बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर महापालिकेनं देखील मद्य विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री अर्थचक्र सुरु राहण्यासाठी कालपासून काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता दिली असली तरी याचा अर्थ टाळेबंदीमधून मोकळीक मिळाली असं नाही विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांनी कोणत्याही परिस्थितीत टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करून आपापली क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कशी येतील ते पाहावे असे निर्देश काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कृचराई करू नये असं मुख्यमंत्री म्हणाले मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत रोखून प्ढचं नुकसान होऊ न देणच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले अर्थ विभाग कोरोनाच्या प्रादुर्भामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कर आणि इतर महसुलात झालेली घट लक्षात घेऊन राज्याची आर्थिक स्थिती सावरावी यासाठी आपल्या खर्चात कपात करण्याच्यादृष्टीनं राज्य सरकारनं एक आदेश जारी केला सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच मदत आणि प्नर्वसन विभाग हे प्राधान्यक्रमाचे विभाग म्हणून शासनानं निश्चित केले आहेत या विभागांनी केवळ कोरोनावरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरच निधी खर्च करावा असं शासनानं म्हटलं आहे तसंच या विभागांशिवाय इतर विभागातल्या पदभरती आणि बदल्यांनाही स्थगिती दिली आहे जी कामं सुरु करण्याचे आदेश मिळाले आहेत ती आणि चालू असलेली कामं तसंच मान्सूनची पूर्वतयारी म्हणून करायची कामंच करावीत असं या आदेशात म्हटलं आहे

केंद्रीय पथकानं काल प्णे विभागातल्या पुण्यासह सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्हयात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आता कोरोना संदर्भात राज्याच्या विविध भागातल्या बातम्या थोडक्यात टाळेबंदी मुळे सिंधुदर्गात अडकलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात आणि जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात आरोग्य प्रमाणपत्रासाठी एकच गर्दी दिसून आली

उत्तर प्रदेशातील एक ट्रक चालक वाशिम जिल्ह्यातून जात असताना आजारी पडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला तो कोरोना पॅझिटिव्ह निघाला आता त्याने पेट्रोल भरले तो पेट्रोल पंपही सील करण्यात आला आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची संवाद साधला तिसऱ्या टप्प्यातल्या टाळेबंदीशी संबंधित लोकांनी विचारलेल्या प्रशांची त्यांनी उत्तरं दिली कोल्हापूरच्या आयुक्तांकडून मद्य विक्रीची परवानगी मिळाल्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यात मद्य विक्री करता येणार नसल्यानं काल दुकानं उघडली नाहीत त्यामुळे ग्राहकांची निराशा झाली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी अर्ज्न मेघवाल आणि संजय धोत्रे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील खासदारांशी सवाद साधला

तो आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते दोन्ही फंडाच्या अधिकृत खात्यात जमा करण्यात आला आहे

गावी जाण्याची परवानगी मिळत असल्याची चुकीची माहिती प्रसारित झाल्याने काल सकाळी पुण्याच्या वारजे पुलाखाली मजुरांनी गर्दी केली होती गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी मार करावा लागला उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरीही सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीनच दिवस जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली लातूर शहर आणि जिल्ह्यात सामाजिक अंतर आणि इतर सुरक्षा नियमांना नागरीक फाटा देत असल्याचं चित्र आहे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत चिंता व्यक्ती केली असून नियमांची काटेकोर अमंलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत

जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात चारठाणा इथ काल ग्रामपंचायतीनंच बाजार भरवला नागरिकांनीही खरेदीसाठी एकच गर्दी करत सुरक्षित अंतराच्या नियमांना हरताळ फसला कोरोना प्रतिबंधासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचं अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल सांगितले

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आलं आहे नांदेड शहरात जूना मोंढा भागातली घाऊक विक्री दुकानं आज आणि उद्या बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती नांदेड होलसेल मर्चंट असोशिएशननं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

सीमेपलीकडून होत असलेल्या क्रापतींना भारताकडून योग्य वेळी आणि अचूक प्रत्युत्तर दिलं जाईल असं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी काल पीटीआय शी बोलताना सांगितलं सामंत परीक्षा रत्नागिरी कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातल्या रखडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यानी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली राज्यभरातल्या सर्व विद्यापीठांच्या कूलगुरूंची आज बैठक होणार असुन त्यात परीक्षांबाबतचा निर्णय होईल त्याची माहिती मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिल्यानंतर दोन दिवसांत परीक्षा जाहीर होतील असं सामंत यांनी सांगितलं कापस खरेदी राज्यातल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्यात अडचणी येत असल्याबाबत काही माध्यमातून आलेल्या बातम्यांबद्दल वस्त्रोद्योग मंत्रालयानं खुलासा केला असून भारतीय कापूस महामंडळ आणि राज्यातल्या कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत राज्यात हमीदरानं कापसाची खरेदी केली जात असल्याचं म्हटलं आहे

याबाबत वस्त्रोद्योग मंत्रालयानं कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत टपाल कार्यालय अहमदनगर टपाल खात्याला नागरी सुविधा केंद्र अशी ओळख निर्माण करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून राज्यातल्या पहिल्या नागरी सुविधा केंद्राचं उदघाटन अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते काल झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम पार पडला

या केंद्राबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या नागरी सुविधा केंद्रातून आधार कार्ड ऑनलाइन बँकिंग सेवा प्रधान मंत्री पीक योजना कौशल्य विकास योजना प्राप्ती कर विवरण पत्र आयुष्यमान भारत निवृत्ती वेतन अर्ज मतदार नोंदणी गॅस जोडणी वाहन परवाना विमा हप्ता भरणा यासारख्या सेवांबरोबरच मोबाईल टीव्ही रिचार्ज बस रेल्वे विमानाचं आरक्षण फास्टट्रॅक सुविधा ऑनलाइन प्रवेश जन्म मृत्यू प्रमाणपत्र अशा अनेक शासकीय सेवा दिल्या जाणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर खो खो महाराष्ट्र खो खो संघटनेच्यावतीनं आजपासून ऑनलाईन राज्यस्तरीय खो खो प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे

या कार्यशाळेत खोखोचे बदलते नियम खेळाडुंचं मानसशास्त्र प्रत्यक्ष मैदानावर लागणारी बचावात्मक कौशल्य खेळाड्रचा व्यायाम आणि आहार याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत हवामान सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी झालेला किरकोळ पाऊस वगळता राज्यात काल हवामान कोरडं होतं आजही सर्वत्र हवामान कोरडं आणि तापमान सरासरीपेक्षा काहीसं जास्त राहील अशी अपेक्षा आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार